भाजपाचे नेते मुकुल रॉय आणि भाजपाचे पश्चिम बंगाल प्रमुख कैलाश विजयवर्गिआ यावेळी उपस्थित होते रॉय यांच्या मुलानंही भाजपात प्रवेश केला अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील त्यासाठीची सर्व तयारी झाली असून इटानगरच्या दोरजी खांडू सभागृहात प्रथमच संपूर्ण बहुमतानं निवडून आलेल्या भाजपा सरकारचा शपथविधी होईल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अरुणाचल प्रदेशाच्या दहाव्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू शपथ घेतील याच वेळी खांडू यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी शक्यता आहे

बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक ओदिशाचे सलग पाचवे मुख्यमंत्री उद्या शपथ घेणार आहेत

मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अजय कुमार मित्तल यांचा आज शपथविधी झाला मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी मित्तल यांना पदाची शपथ दिली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांच्यासह त्यांचं मंत्रीमंडळ आणि संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेचे अध्यक्ष जॉन बॅली यांच्यासोबत एका वि शेष चर्चा सत्राचं आयोजन केलं होतं

भारत खऱ्या अर्थानं विविधतेतल्या एकतेचं संधीचं आणि आव्हानांचं प्रतिनिधित्व करतो असं ते म्हणाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे या चर्चासत्राला उपस्थित होते

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच

कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमार स्वामी याच्या विरुद्ध निंदनीय लेख प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरुन विश्ववाणी कन्नड या दैनिकाचे संपादक विश्वेश्वर भट यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्याबाबत भाजपाचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष बी

येडियुरुप्पा यांनी टीका केली आहे बेंगलुरु इथं ते आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या आहेत

भारत आणि इथल्या मित्रवत नागरिकांच्या भरभराटीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या झायेद यांच्या अनमोल मैत्री आणि शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत मोदी यांनीही दोन्ही देशांदरम्यानचं नातं अधिक मजबूत करुन शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचं आश्वासन दिलं

कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी श्रीलंकेत जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि दक्ष रहावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत श्रीलंकेतल्या चर्चमधे झालेल्या बॉबस्फोटानंतरची गंभीर परिस्थिती निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असून संचारबंदी आणि समाजमाध्यमांवरची बंदी उठवण्यात आली आहे तसंच शाळाही पुन्हा सुरु झाल्या आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांना कोणतीही मदत लागली तर त्यांनी चोवीस तासांत कधीही कोलंबो इथलं उच्च आयुक्तालय कॅडीमधलं उप उच्चायुक्त कार्यालय आणि जाफना तसंच हंबंनटोटा इथल्या इतावासांशी संपर्क साधावा असंही या पत्रकात म्हटलं आहे

या उड्डाणात सर्व स्रिया सहभागी असल्यानं संपूर्णपणे स्रियांचा सक्रीय समावेश असलेलं हे उड्डाण होत असं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे